आयकराअंतर्गत संपूर्ण मूल्यांकनाबाबत कडक पावलं उचलणार नाही अशी ग्वाही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे समिती स्थापनेची अधिसूचना लवकरच काढली जाईल काल नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला

यासंबंधी सिडको मंडळानं ठराव पारित करून शासन मान्यतेसाठी सादर केला होता त्याला काल राज्य सरकारनं मान्यता दिली यानुसार एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारणी निश्वित करण्यात आली आहे

अमेरिकेचे सरंक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी पदत्याग केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मतभेद झाल्यानं राजीनामा देत असल्याचं मॅटिस यांनी म्हटलं आहे तर येत्या फेब्रुवारी अखेर मॅटिस निवृत्त होतील अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे लष्करी जबाबदा या पार पाडण्यासाठी सहकारी पक्ष आणि अन्य देशांना तयार करण्यात मॅटिस यांची बहमोल मदत झाली असं ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे सिरियातून अमेरिकेचं सैन्य माघारी बोलावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली त्याच्या दुस याच दिवशी मॅटिस यांच्या राजिनाम्याचं वृत्त आलं आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी सलामीचे फलंदाज डब्लयू व्ही रामन यांची नियुक्ती झाली आहे रामन सध्या बंगालच्या रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत प्रशिक्षकपदाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे